केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही दिलासादायक बाब समोर आणली आहे संचारबंदीपूर्वी सुमारे साडेतीन दिवसात कोरोना संसर्ग झालेले रुण दृप्पट होत होते आता सुमारे साडेसात दिवसानंतर रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज दिली

केरळ आणि ओडिशामध्ये तर सुमारे महिनाभरानंतर रुग्णसंख्या ट्रप्पट होत असल्याचेही ते म्हणाले

त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं कोरोना विषाणूचा संसर्ग गंभीर असलेल्या मुंबई पूण्यासारख्या शहरांमध्ये केंद्र सरकारचे आणखी अधिकारी येऊन पडताळणी करणार आहे

हे अधिकारी मुंबई प्ण्यासारख्या शहरांना लवकरच भेट देणार आहेत याठिकाणी प्रत्यक्ष परिस्थितीची पडताळणी करून आणखी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे याचे मार्गदर्शन या अधिकाऱ्यांकडून केले जाणार आहे रॅपिड टेस्टच्या किट्स निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी देशाच्या काही भागातून आल्या होत्या मात्र या किट्स अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं मंजूरी दिलेल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ रमण गंगाखेडकर यांनी दिली आहे

काही ठिकाणी या दिशानिर्देशांचं उल्लंघन घाल्यामुळे परिणाम चुकीचे आले असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली

मालेगाव शहरात सोमवारी पुन्हा एक महिला आणि पुरुषाचा मृत्यू झाल्यामुळे चिंता वाढली आहे

बूलडाणा कोरोनामुक्त झालेल्या पाच रूग्णांना आज घरी सोडण्यात आलं

ध्रळे शहरात आज पहिला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला

त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात येत असून तो राहत असलेला परिसर सील करण्यात येत आहे कोरोनाचा सांगली जिल्ह्यात पहिला बळी गेल्यानंतर सांगली महापालिका क्षेत्रात उद्यापासून शंभर टक्के संचारबंदी करण्यात येणार आहे

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील हॉटस्पॉट परिसरामध्ये ड्रोन कॅमे याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा यांनी दिली

तर चार किराणा द्कानदारांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला गडचिरोली जिल्ह्यात रेशनची अफरातफर केल्याप्रकरणी कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव इथल्या स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वाशिम जिल्ह्यात संचारबंदी कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य दरात होणे आवश्यक आहे अशा संवेदनशील परिस्थितीत रास्तभाव दुकानांमध्ये अन्नधान्याचे वितरण सूरळीत होण्यासाठी धान्य वितरणाचे संनियंत्रण करण्यासाठी शिक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येत्या गुरुवारपासून हापूस आंब्याची खरेदी करण्यात येणार आहे सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कृषी पणन मंडळ आणि बाजार समितीच्या आज झालेल्या संयुक्त सभेत याबाबतचा निर्णय झाला जवळपास महिन्याभरापासून बंद असलेले उद्योग सुरु होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्यानंतर ऑनलाइन परवानगीसाठी नाशिकमध्ये उद्योजकांनी अक्षरशः धाव घेतली आहे सातपूर अंबड वगळता नाशिकच्या इतर भागातले उद्योग सुरू होऊ शकणार आहे

अन्य सोपस्कार पूर्ण करुन मंगळवारी काही उद्योग प्रत्यक्षात सुरु होण्याची शक्यता आहे

पालघर जिल्ह्यातल्या अतिशय दुर्गम भागात केवळ गैरसमजातून हा प्रकार झाला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अशाप्रकारच्या घटना ही राज्याची संस्कृती नाही प्रन्हा अशा घटना होऊ देऊ नका असं आवाहनही त्यांनी केलं या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडीचे अतिरीक्त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली गुरुवारी रात्री ही घटना घडल्यानंतर पोलिस अधिक्षकांनी रात्रीच त्याठिकाणी पोहोचून कारवाई सुरू केली होती याप्रकरणी कर्तव्यात कसूर केलेल्या दोघा पोलिसांना निलंबित करण्यात आल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले यासंदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शहा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली

संचारबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने अजिबात गाफिल राहु नका अशा सुचना मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी राज्यातल्या जिल्हाधिकारी मनपा आयुक्त पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत एप्रिलचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा मध्य हा या साथीचा प्रादूर्भाव वाढतो किंवा कमी होतो हे पाहण्याचा कालावधी आहे ही लढाई आत्ता तर कुठे सुरु झाली आहे

कोरोनाच्या रुग्णांची काळजी घेताना इतर आजाराच्या रुग्णांकडे दूर्लक्ष करुन चालणार नाही त्यामुळे जिल्ह्यातले खासगी डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सेवा घेऊन जिल्ह्यातल्या नागरिकांना आरोग्य सेवा मिळतील वेळेवर लसीकरण बाळंतपण डायलेसीस महत्वाच्या शस्त्रक्रिया होतील याची खात्री करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले

ओखा ते तिरुवअनंतपुरम आणि परत या मार्गावर धावणार असलेली ही विशेष पार्सल गाडी येत्या गुरुवारी कणकवली आणि रत्नागिरी स्थानकात हा आंबा घेण्यासाठी थांबणार आहे

बुलडाणा अले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थिवावर आज शासकीय त्रिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले दोन दिवसांपूर्वी काश्मिर श्वं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते शहिद झाले होते शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या मुळ गावी बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा श्व अंत्यसंस्कार करण्यात आले कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी संचारबंदीमुळे वडिलांच्या अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहेत त्यांच्या वडिलांचं आज नवी दिल्ली इथं दीर्घ आजारानं निधन झालं वडिलांच्या अंत्यविधित कुटुंबातल्या कमीत कमी व्यक्तींनी सहभागी व्हावं असं आवाहनही योगी यांनी केलं आहे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्ती किंवा ज्या व्यक्तींना उपवास करू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्या व्यक्तींनी रमजानच्या काळात उपवास करू नये इतर व्यक्ती मात्र उपवास करू शकतात असं संयुक्त अरब अमिरातीच्या फतवा परिषदेने यासंदर्भात फतवा काढून सांगितलं आहे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनीही उपवास केला नाही तरी चालेल असंही परिषदेनं म्हटलं आहे पवित्र कुराणात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच हे फतवे काढल्याची माहिती शेख अब्दुल्ला बीन बयाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फतवा परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत देण्यात आली सध्याच्या काळात मुस्लिम बांधवांनी घरीच स्वतंत्रपणे प्रार्थना करावी शुक्रवारीही एकत्र येऊन प्रार्थना करू नये त्याऐवजी दृहरची प्रार्थना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे ईदच्या दिवशीही कुठल्याही प्रवचनाशिवाय प्रार्थना करावी असं आवाहन परिषदेनं केलं आहे या दरम्यान गरीबांना अधिकाधिक मदत करावी जकातचा निधी देशातल्या देशात खर्च करावा असं परिषदेनं म्हटलं आहे

बँकांची आर्थिक फसवणूक करून फरार झालेला मद्य उद्योजक विजय माल्या याची प्रत्यार्पणाविरोधातली याचिका ब्रिटनच्या न्यायालयानं फेटाळून लावली आहे यामुळे माल्या याला भारतात परत आणण्याचा भारताचा मार्ग काहीसा सोपा झाला आहे

मात्र त्यानं अपील केलं नाही तर भारत आणि ब्रिटनमधल्या करारानूसार माल्या याचं भारताला प्रत्यार्पण केलं जाऊ शकतं

मुंबई शहर आणि उपनगरांतल्या बेघर तसंच कामगारांसाठी पालिकेतफें अन्न आणि निवासाच्या सुविधेसाठी हेल्पलाईन सुरु आहे

या औषधाची चाचणी घ्यायला भारतीय औषध नियंत्रण संस्थेनं मान्यता दिली आहे देशातल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये या औषधाची चाचणी घेतली जाईल या चाचणीच्या परिणामांवर देखरेख ठेवण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं एका समितीचीही स्थापना केली आहे कोरोना विषाणू संसर्गानं गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवरच्या उपचारांसाठी हे औषध वापरलं जाणार आहे

कोकणात काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ विदर्भाच्या काही भागात लक्षणीय घट तर उर्वरित भागात किंचित घट झाली